आयआयटीदिल्लीयंदाआपलाहीरकमहोत्सवसाजराकरतअसूनत्यानिमित्तआणिआजज्येष्ठशास्त्रज्ञसी

केंद्रीयशिक्षणमंत्रीरमेशपोखरियालनिशंकआणिशिक्षणराज्यमंत्रीसंजयधोत्रेयावेळीउपस्थितहोते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हज यात्रेसाठीची योजना काही महत्वाच्या बदलांसह केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईतजाहीर केली

यावेळी भारतात तसंच सौदी अरेबियात हज यात्रेकरुंच्या निवासाची व्यवस्था सौदी अरेबियात निवासाचा कालावधी प्रवास आरोग्य आणि तिर व्यवस्थांमधे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल केले आहेत

ही चाचणी नकारात्मक आली तरच त्यांना जाण्याची परवानगी मिळेल

हज साठीचा अर्ज ऑनलाईन मोबाईल एपवरुन तसंच ऑफलाईनही करता येईल विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन केलेल्या पोलिसांच्या फोर्स वन मधल्या अधिकारी आणिकर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

फोर्स वन विशिष्ट हेतूनं स्थापन केलं आहे ते कोणत्याही परिस्थितीत संरक्षणासाठी तत्पर सज्ज राहतात त्यांच्या जीविताचं संरक्षण करणं काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले

तीनही पक्षांच्या प्रत्येकी चार जणांची नावं या यादीत आहेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी सादर केली शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर नितीन बानगुडे पाटील विजय करंजकर आणि चंद्रकांत रघूवंशी काँप्रेसनं रजनी पाटील सचिन सावंत मुझफ्फर हूसेन आणि अनिरुद्ध बनकर तर राष्ट्रवादी काँप्रेसनं एकनाथ खडसे राजू शेड्टी यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावांची शिफारस केली असल्याचे समजते ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली असल्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं परदेशात शिकणारेअसे विद्यार्थी संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावेत अशी अट होती ती आता शिथिल केली आहे

केंद्रआणिराज्यसरकारनंएकत्रितरित्याउचललेल्यापावलांमुळेहेशक्यझाल्याचंअहवालातम्हटलंआहे

राज्यात अनेक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्याबरोबरच कोरोना रोखण्याचं कामही महत्त्वाचं असल्यानं दिवाळीनंतर मंदिरं खूली करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भूजबळ यांनी सांगितलं आहे ते काल नाशिक जिल्ह्यात येवला क्वि वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या धार्मिक आघाडीकडून केली जात आहे मात्र असे कुठलेही मुद्दे घेऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्य नसल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर मंदिरं सुरू करायचं नियोजन असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

देवगड तालुक्यात मुणगे मोंड शिरगाव कुणकेश्वर वळिवंडे दाभोळ या गावात कातकरी आदिवासी वस्त्या करून राहत होते मात्र आता त्यांना शासकीय योजनेतून पक्की घरं मिळाली आहेत